ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते तरुण किंवा वृद्धांमार्फत नव्हे तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे देशात हा संसर्ग पसरत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं सेरो सर्वेक्षण चाचणीचा दसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

दोन दिवसांचं हे अधिवेशन विधानसभेच्या सभागृहात भरवण्याचा निर्णय काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न पुरवणी मागण्या विनियोजन विधेयकं आदी कामकाज होणार आहे या दोन दिवसीय अधिवेशनापूर्वी सहा सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना त्यांच्या पक्षांच्या गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार आहे या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही शारीरिक अंतराचं नियम पाळून आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे

राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाव्दारे तयार करण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे या माध्यमातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन रस्त्यांची कामे दिवाबत्ती बाग बगीचे विकास यांसारखी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत

या सर्वांचे म़तदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत

काल त्यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट देऊन मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली

विभागानं टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत हा रोजगार उपलब्ध झाला आहे

यापैकी सात दहशतवादी आतापर्यंतच्या विविध कारवायांमध्ये मारले गेले आहेत सात जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे अद्याप फरार आहेत

या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजी पाला फळं आणि कांद्याच्या बाजारपेठा वगळण्यात आल्या होत्या नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या पाचपैकी धान्य आणि मसाला बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला

औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात काल सात बाधितांचा मृत्यू झाला

जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

रहाटवळ सोयगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए

रोजगार हमी योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीसाठी हे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचे आणि त्यानंतर त्यांना मास्क देण्याचे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नुकतेच जारी केले आहेत

हे वाय् पाण्याच्या पूर्नभरणामुळं होत असतात असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान काल भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाज आलेल्या परिसराची पाहणी केली

नैसर्गिक संकटाच्या काळात करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा काल त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते धरणात अधिक प्रमाणात येणाऱ्या पाण्याची आवक नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले

दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या प्रतिसाद कक्षाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झालं

कोरोना सद्रश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींनी या केंद्रांवर आपली चाचणी करून घेण्याचं आवाहन महानगर पालिका प्रशासनानं केलं आहे द्सऱ्या टप्प्यातल्या या मोहिमेत डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतिगृह परिसर प्रणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतीगृह दयानंद महाविद्यालय जुने यशवंत विद्यालय आणि शिवछत्रपती ग्रंथालयात या चाचण्याची केंद्र असणार आहेत असं महापालिका प्रशासनानं कळवलं आहे

गेल्या दोन दिवसात भाविकांकडून शंभरापेक्षा अधिक झाडांची रोपं जमा झाली आहेत याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर क्रुंदा नजीकच्या मातृतिर्थ टोकाई गडावर मागील चार वर्षापासून व्रक्ष लागवडीचे काम पर्यावरणप्रेमींकडून सुरू आहे सिने कलावंत सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत बारा हजार झाडे लावली आहेत

झाडे लावा स्वतःला वाचवा हा संदेश मंडळाकडून दिला जातोय बेल फुल प्रसाद ऐवजी झाड मागणाऱ्या बाप्पाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाल्याने भाविकांचा ओढा वाढलाय आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

जिल्ह्यातल्या सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन शक्यतो विसर्जनासाठी तयार केलेल्या क्रत्रिम तलाव हौदांमध्ये करावं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला औद्योगिक वसाहतीच्या भूखंडासाठीचं सेवा शुल्क तसंच पाच वर्षांत बांधकामाची अट शिथील करण्यात आली आहे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपम्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली या माहितीच्या आधारावर सापळा रचला असता आरोपी दुचाकीवरून गुटख्याची गोणी घेऊन जाताना पोलिसांना आढळला त्यानंतर घराची तपासणी केली असता गुटख्याचे आठ पोते तसंच द्चाकी जप्त करण्यात आली

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत या कामगारांनी काल औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध केला दरम्यान संघटनेच्या नेत्यांनी काल द्पारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री बच्च् कडू यांची भेट घेऊन त्यांना याबाबतच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं बीड इथं पावडर कोटिंगच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात कंपनी मालकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले संतोष गिराम असं मृताचं नाव आहे

काल दपारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन सायंकाळच्या सुमारास त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आजच्या गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर काल बाजारात हार फुलं भाज्या तसंच विविध पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसून आली नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते